त्यामुळे ससूनमधील कोरोनामुक्त रूग्णांचे प्रमाण समाधानकारक आहे

गेल्या काही दिवसांपासून ससून रूग्णालयामध्ये ऑक्सिजन बेड्स आणि व्हेंटिलिटरची संख्या वाढली आहे त्यामुळे पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून गंभीर रूग्णांना दाखल करण्यासाठी ससून रूग्णालयाला प्राधान्य दिले जाते राज्य सरकारने मालमत्तांच्या सरकारी दरात अर्थात रेडी रेकनर दरात केलेल्या वाढीचा विपरीत परिणाम बांधकाम व्यवसायावर होईल अशी टीका बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई या संघटनेनं केली आहे गेल्या सुमारे तीन ते चार वर्षांपासून या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्या असून त्यानंतर आलेल्या कोरोना साथीच्या संकटामुळं तर हा व्यवसाय डबघाईला आला असताना त्याला उभारी देण्यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्याऐवजी रेडी रेकनर दरात वाढ केल्यामुळं ग्राहक नव्या सदनिका खरेदीकडे पाठ फिरवतील अशी भीती संघटनेनं व्यक्त केली आहे नव्या सदनिका खरेदीसाठीच्या मुद्रांक शुल्कात सवलत देण्याच्या निर्णयावर या वाढीने पाणी फिरवल्याचा आरोपही संघटनेनं केला आहे

गेल्या काही दिवसात या तालुक्यातील मृत्यू दरही वाढत चालला आहे

गेल्या दोन महिन्यात पुण्या मुंबईतील अनेक कोरोनाबाधित लोक जुन्नरमधील आपल्या मूळ गावी परतल्याने तालुक्यातील संक्रमण वाढलं असून त्या तुलनेत तालुक्यात पुरेशा आरोग्य सुविधा नाहीत अतिदक्षता विभागातील आणि ऑक्सिजनयुक्त बेडची कमतरता असल्याची कबुली खुद्द गटविकास अधिकाऱ्यांनीच दिली आहे मात्र कोरोनाचं वाढतं संक्रमण लक्षात घेऊन जिल्हा परिषदेनं आता जुन्नर तालुक्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं असून त्या परिसरात वेगानं आरोग्य सुविधा उभारण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केले आहेत त्याचबरोबर कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी खासगी रुग्णालयानांही मदतीला घेण्यात येत आहे

या केंद्रांमधून रुग्णांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये कुठे जागा आहेत या संदर्भामध्ये मार्गदर्शन केले जाईल

बँकेच्या कर्जाचे थकीत हप्ते पैसे नसल्यानं मुलांचे शुल्क भरण्यात येणाऱ्या अडचणी अशा अनेक समस्यांनी हताश झालेल्या काही लोककलाकारांनी आता बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे महाराष्ट्राच्या लोकधारेत विविध भूमिका साकारणारे लोककलावंत कुमार पाटोळे यांच्यावर कार्यक्रम बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे

गेल्या पाच महिन्यांपासून कार्यक्रम बंद असल्याने पाटोळे यांच्यासह अनेक कलावंतांना एकही रुपयाचे उत्पन्न मिळालेले नाही अनेक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे पाटोळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून उपोषण करणार असून त्याला न्कत्याच स्थापन झालेल्या महाकला मंडळ या संस्थेनेही पाठिंबा दिला आहे पुणे आणि परिसरात आज दिवसा उन सावलीचा लपंडाव चालू होता कालच्या तुलनेत आज पावसाच्या फारशा सरी पडल्या नाहीत उद्या आकाश ढगाळ राहून पावसाच्या मध्यम सरी अपेक्षित आहेत तर हा होता आजचा पुणे वृत्तांत